चाचण्यांच्या तूलनेत बाधितांच्या प्रमाणात मात्र घट नाही रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जालन्यात सर्वाधिक नांदेडमध्ये सर्वात कमी

तुकाराम बीजेवरील निर्बंधांविरूद्ध देहुच्या वेशीवर वारकऱ्यांचा भजन सत्याग्रह कोविड आकडेवारी राज्यात सर्वत्र कोरोना संसर्गाचं प्रमाण वेगानं वाढत असतानाही मृत्यूदरात होत असलेली घट त्यातल्या त्यात दिलासा देणारी आहे

काल राज्यात नवबाधितांची संख्याही परवापेक्षा बरीच कमी होती पण चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याच्या प्रमाणात मात्र घट झालेली नाही

बाजार प्रवेशासाठी शूल्क नाशिकमधील कोरोनाचा वाढता प्राद्भाव लक्षात घेऊन गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनानं कठोर पावलं टाकली आहेत बाजारात प्रवेश हवा असेल तर आता थेट पैसेच मोजावे लागणार आहेत

नाशिक शहरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेत जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत शालिमार नवापुरा बादशाही कॉर्नर इथे पोलिसांची बॅरिकेडिंग असेल बाजारपेठेतील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना भद्रकाली पोलीस स्टेशनकडुन पास दिले जाणार आहेत

ग्रामीण भागात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेवून मालेगाव तालुक्यातील चारही प्राथमिक आरोग्य केंद्रांची आढावा सभा काल त्यांनी घेतली घाबरु नका पण काळजी घ्या हे ब्रिदवाक्य घेवून जनजागृती करा आणि कामाला लागा असं आवाहन भुसे यांनी यावेळी केलं

बीज सोहळ्यानिमित्त वारकऱ्यांनी देहूत यावं असं आवाहन बंडातात्यांनी नुकतंच केलं होतं त्यानुसार काल देहूच्या वेशीवर महाराष्ट्राच्या काही भागातून वारकरी आले भजन करत शांततेच्या मार्गाने त्यांनी आंदोलनाद्वारे आपलं म्हणणं मांडलं या आंदोलनात वारकाऱ्यांकडून कोरोना संदर्भातील सुरक्षित अंतर आणि मुखपट्टी वापरण्याच्या नियमांचं पालन केलं जात असल्याचं दिसत होतं

मागील पंधरा दिवसात अतिगंभीर रुग्णांचं प्रमाण वाढत चाललं आहे नागरिकांनी सर्दी खोकला तोंडास वास न येणे तोंडाची चव जाणे श्वासोच्छवास करण्यास अडथळा इत्यादी गंभीर लक्षणं अंगावर न काढता कोरोनाची चाचणी करून घ्यावी आणि संरक्षण वेळीच करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केलं आहे

वाढता संसर्ग रोखण्यासाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयात बेडची संख्या वाढवा निधीची गरज असल्यास मागणी करा अशा सूचना जिल्ह्याचे संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत काल सोलापुरातल्या नियोजन भवन सभागृहात कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचा आढावा भरणे यांनी घेतला

सांगोला तालुक्यातील तुरुंग देखील कोरोनाच्या विळख्यात आहे

यापुढे भाजी मंडईतील विक्रेत्यांनी कोरोनाचा निगेटिव्ह अहवाल आपल्या जवळ ठेवावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा आयुक्त पि शिवशंकर यांनी दिला आहे आजपासून सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन एसटी स्टॅंड या ठिकाणी येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणीही बंधनकारक करण्यात आली आहे

पाटील यांनी काल पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली यानंतर ते माध्यमांशी बोलत होते

यादव यांनी काल धुळे शहरातील कोविड उपचार सुविधांची पाहणी केली

पुणे शहरातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे

सातारा कोविड स्थिती सातारा जिल्ह्यात रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू देवू नका अशा सूचना संपर्कमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक काल सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झाली कोरोना संसर्ग रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवा अशा सूचना पाटील यांनी या बैठकीत केल्या

ज्यांना विकत घेणे शक्य नसेल त्यांच्यासाठी सरकारी दवाखान्यात लस मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी काल अहमदनगर इथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केली

असे जिल्हाधिकारी भोसले यांनी या बैठकीत सांगितलं याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं नमस्कार